कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे

कोरोना किलर आयनायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा नाश करणाऱ्या कोरोना किलर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचं संशोधन सद्यस्थितीत महत्वाचं असून रुग्णालयं आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्तावावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितलं पुण्यातील अभियंता आणि इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्सचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी सुभाष देसाई यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना या अभिनव संशोधनाची माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखवलं त्यानंतर ते बोलत होते आयसीएमआर राष्ट्रीय विषाण् संशोधन संस्था आणि नायडू रूग्णालयानं कोरोना किलर विषाणू नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी उद्योग मंत्र्यांना देण्यात आली सांगली कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी सांगली मिरज शहरातील तीन खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे

जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी वीस लाख रुपये खर्च आला असून हा सर्व निधी उस्मानाबादकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने उभारला आहे

पण त्यामुळे हताश न न होता सिंधुदर्ग जिल्ह्यात वेंगूर्ले तालुक्यातल्या वेतोरे गावच्या महिलांनी एकत्र येत बचतगटाच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरु केलं आहे या भाजी विक्री केंद्राला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वेंगुर्ले तालुक्यातलं वेतोरे हे गाव भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पण इथं आतापर्यंत पुरुष भाजी उत्पादक होते पण कोरोनाच्या काळात बसून ना जात वेतोरेतल्या महिलांनी एकत्र येत बचतगटाच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित केला यामध्ये त्यांनी मुळा भाजी लाल भाजी वाली दोडकी वांगी भेंडी तसेच रानभाज्या उपलब्ध केल्या या महिलांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुमेधा नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली कोरोना संकट काळात रोजगार गेला तरी खचून न जाता भाजीपाला विक्रीतून रोजगार निर्मिती करणाऱ्या या सावित्रीच्या लेकीचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे

त्यांच्यावर उपचार सूरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली

याशिवाय अनेक व्यायामशाळा चालकांचा तोच एकमेव व्यवसाय असल्यानं त्यांच्याही रोजीरोटीचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे ऐक्या त्याबद्दलचा हा वृत्तांत

मध्यंतरीच्या काळात टाळेबंदीचे बरेच नियम शिथिल झाल्यानंतर शहरातील अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली गेली पण जिम उघडण्यास मात्र अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळं जिममधील व्यायामाच्या किंमती सामग्रीचेही न्कसान होत आहे

जिम बंद असल्यानं तंदुरूस्ती राखण्यासाठी तिथं येणाऱ्या हजारो तरुण तरुणींवरही व्यायामाची अन्य साधने शोधण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेता काही मार्गदर्शक तत्व ठरवून देऊन जिम पुन्हा सुरु करण्यास आतातरी अनुमती दिली अशी मागणी जिमचालकांच्या संघटनेकडून केली जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन विनायक सोमणी

नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेले एसआरपी जवान हे धूळे इथून आले होते आणि ते गडचिरोलीमध्ये संस्थात्मक विलगीकरणात होते

त्यानंतरची ही द्सरी मोठी संख्या आहे

द्कानं सुरु झाली असली तरी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी नव्हती यवतमाळ संसर्ग वाढत असल्यानंयवतमाळ जिल्ह्यात प्रसद आणि दिग्रस तालुक्यात सात दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

रत्नागिरी हल्ला रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णाला जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावानं हल्ला केला राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे इथं ही घटना घडली पथकात आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचाही समावेश होता रायगड रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातल्या बोडणी गावात कोरोनाचा प्रार्द्भाव वाढला असून तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावलं

परभणी आडनावात साम्य असल्यानं परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका कोरोना पॉझीटीव्ह महिलेला चूकीने सुट्टी देण्यात आली या महिलेने भेटीगाठी सुरु केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तूम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार